शिवसेनेची जोरदार पीछेहाट झाली असून जळगाव महानगरपालिकेवरचं सुरेशदादा जेन यांचं गेल्या तीस वर्षांपासूनचं वर्चस्व संपुद्यात आलं आहे

सांगलीत भाजपा आणि काँप्रेस राष्ट्रवादी आघाडीत अटीतटीची लढत दिसून येत आहे

तिथे स्वाभीमानी आघाडीचे विजय घाडगे विजयी झाले

निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनाचं अनेकदा नुकसान होतं मात्र सरकारच्या पीकविमा योजनेमुळे ही नुकसानभरपाई मिळण्यासाठी मदत होत असून यामुळे शेतकरी सुखावला आहे पीकविमा योजनेचा लाभ घेतलेले पालघरचे शेतकरी भास्कर मोरे यांनी समाधान व्यक्त केलं आहे

कृषिविभागाच्या अधिका यांनी ही माहिती दिली आतापर्यंत शेतक यांनी या विमा योजनेत हप्त्यापोटी तीन कोटी रुपये जमा केले आहेत

जाधव यांनी सात वर्षांच्या सश्रम तुरुंगवासाची शिक्षा सुनावली

ठाणे जिल्ह्यात डोंबिवली ध्वं काल रात्री एका सराफाला लुटण्याच्या उद्देशाने दोन व्यक्तींनी गोळीबार केला घटनास्थळी असणाऱ्या नागरिकांनी या आरोपीना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं सराफ दुकान बंद करून घरी जात असताना रात्री दहा वाजता ही घटना घडले या दोन आरोपींविरोधात टिळक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे धुळ्यामधल्या डेअरीवर दरोडा टाकून फरार झालेल्या आरोपींमध्ये आपापसात झालेल्या वादातून गोळीबार झाल्याची घटना मनमाड शहरातील भगतिसंग मैदानात घडली भल्या पहाटे तीन वाजता घडलेल्या या थरार नाट्यामुळे खळबळ उडाली आहे चीनमध्ये नान्जिंग धिं सुरु असलेल्या जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत सायना नेहवाल आणि सात्विकसाईराज अव्विनी पोन्नप्पा जोडीचं आव्हान आज संपुष्टात आलं